आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

नाशिक जिल्हयातील मांगीतुंगी इथं एक दिवसीय विश्वशांती अहिंसा संमेलनाचं राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्याच महिल्यात गंभीर आजारांनी ग्रस्त अशा एक लाख रूग्णांना लाभ

पंतप्रधान आवास योजनेत सिंध्रद्र्ग जिल्हयातील कुडाळ तालुक्याची बाजी

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उन्हाळी युवा ऑलम्पिकमधील विजेत्यांचा सन्मान नाशिक जिल्हयातील सद्यणा तालुक्यातील भिलवाड गावाजवळ असलेला मांगीवुंगी इथं आज एक दिवसीय विश्वशांती अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद राज्यपाल श्री चेव्नामनेनी विद्यासागर राव मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे जलसंपदा आणि नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन उपस्थित होते भगवान ऋषभ देव यांच्या अहिंसात्मक सिद्धान्ताचा प्रचार आणि प्रसारासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं

त्याचा आता आपण जी

च्या माध्यमातून बहुप्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना या तालुक्यांमध्ये आपण सुरू करू त्या ठिकाणी टँकरच्या व्यवस्था असतील त्या ठिकाणी महसुलाची वसुली स्थगित करणं असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बील स्थगित करणं असेल त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे वीज बील भरले नाही म्हणून ज्या जोडण्या कापल्या जातात ते स्थगित करणे असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मदत असेल त्या ठिकाणी शैक्षणिक शुल्क स्थगित करण असेल या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला जी

पंतप्रधान श्री नरद्र मोदो यांनी काल वाराणसी इथं ईंडिया कापट एक्सपोला व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे संबोधित केलं भारतातील आर्गण परदेशातील आंतथींचं स्वागत करताना पंतप्रधानांनी सांगतल काँ वाराणसीतील दोनदयाल हस्तकला संकुलात आज प्रथमच ईंडया कापट एक्सपो आयोजित केला जात आहे त्यांनी वाराणसी भदोहो आर्गण भमजापुर हो कापट उद्योगाची महत्वाची कद्र असल्याचं आण या कद्रांना हस्तकला लघ् आण मध्यम उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याच सांगगतलं

या संदभात त्यांनी महान संत कवी कबीर यांचाही उल्लेख केला जे वाराणसी भागातील आहेत

त्यांनी या क्षेत्रातील प्रभावशालो नियात कार्मागरोबद्दल सांगगतलं

पंतप्रधानांनी असं आर्श्वाासत केलं कों कद्र सरकार कापट निमात्यांचं कौशल्य आर्गाण मेहनत जी देशाला सामथ्यवान बर्नावण्यास साहाय्यभूत आहे त्यांना सदैव पार्ाठंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्या एक लाख लाभार्थ्यांनी देशभरातल्या रूग्णालयांतून आरोग्यसेवा प्राप्त केल्या आहेत

देशभरातल्या चौदा हजार सरकारी आणि निवडक खाजगी रूग्णालयांमधून या योजनेचा लाभ घेता येतो असं नमूद करत ही योजना जास्तीत लोकांपर्यत पोहोचावी यासाठी आरोग्य स्रविधांचा पायाभूत आराखडा तयार केला जात आहे असं श्री नड्डा यांनी सांगितलं आहे मी दू या अभियानाद्वारे महिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे संबंधित व्यक्तिंविरोधात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची तात्काळ सुनावणी घेण्याला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ही सुनावणी नियमित कमाप्रमाणेच घेण्यात येईल असं याचिकाकर्त्याच्या वकिलांना सांगितलं या याचिकेमध्ये या मागणीसह तकारकर्त्या महिलेला सुरक्षा आणि मदत देण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाला द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे

या प्रदशनाच्या माध्यमातून र्माहला शेतकरां आर्ाण उदयोजकांच्या सबलोकरणासाठी गेल्या चार वषापासून एक मंच उपलब्ध झाला असल्याचे कद्रीय र्माहला आाण बाल र्वकास मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी म्हटल आहे इंद्रो सिंधुदुर्ग जिल्हयात पंतप्रधान आवास योजना ला चांगला प्रतिसाद मिळत आहे जिल्हयात कुडाळ तालुक्यानं यात बाजी मारलीय

या घरांमधून लाभार्थी राहायला सुद्धा गेले आहेत जिल्हयात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल कुडाळ पंचायत समितीला महाराष्ट्र सरकारनं सव्मानपत्र देऊन गौरव केला आहे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाल्यामुळं लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर हसू फुललंय

या योजनेचे आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले आहेत ऐकू या श्रीमती मोरे यांच्याकडून बाईट माझं नाव अनिता मोरे ओरोस सावंतवाडा

माझी परिस्थिती खूप हलाखीची होती

त्यामुळे मला घरकुल योजनेचं समजलं

आजच्या झपाट्यान बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विश्वासाहता अत्यंत महत्त्वाची असून ज्ञानाला र्नौतकतेच अांधष्ठान असण महत्त्वपूण असल्याचं प्र्रातपादन मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी केलं नागपुरातील श्री रामदेवबाबा र्आभयांत्रिकां र्आण व्यवस्थापन मर्हावद्यालयाच्या र्द्रावतीय पदवीदान समारंभाचं आयोजन काल करण्यात आलं होतं

नागराजन वेदाचलम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु श्री र्सिद्धार्थावनायक काणे प्राचाय डॉ

पांडे र्राण प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते र्वावध शाखांतील र्वद्याथ्याना पदवी प्रदान करण्यात आलो म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस म्हणाले कों आजच्या मार्ाहती तंत्रज्ञानाच्या युगात क्षणोक्षणी झपाट्याने मोठे बदल घडत असून काही तंत्रज्ञान कालबाह्य होत आहे मार्ाहती व ज्ञान हेच आजच्या युगातील मोठ भांडवल असून विश्वासाहता जपत नैर्मातकतेचे अधिष्ठान असलेलं ज्ञानच महत्त्वपूण ठरणार आहे केवळ साक्षरता महत्त्वाची नसून कौशल्यार्धारत ज्ञान आता महत्त्वपूण ठरणार आहे ऑर्टार्फाशयल इंटेलजन्स मुळे मोठे बदल घडत असून यामुळे नव्या रोजगार संधीहो उपलब्ध होणार आहे चौथ्या औदर्योगिक क्रॉतचे नेतृत्व आपला देश करत असून रोजगाराच्या संधींची क्षेत्रहा आता बदलत आहे देशात मोठ्या संख्येने तरुण मनुष्यबळ असून हे आपल्यासाठी बलस्थान आहे आयुष्यातील र्वावध परांक्षांना व आव्हानांना सामोरे जातांनाच एखाद्यातरी गरजूच्या आयुष्यात हास्य फुलवा असे भार्वानक आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं

पंतप्रधानांनी त्यांना सन्मानत केलं आगामी ऑर्लम्पिक स्पधत पदक र्मिळवण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी एकाग्रतेन र्आण र्आधक कठोर पर्परश्रम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं

युवा खेळाइंनी आपल्या शाळांमधल्या आाण गावांमधल्या युर्वापढीला खेळण्यासाठी प्रेरित केलं पार्हाजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नांव उंचावण्यात योगदान र्दिल्याबद्दल पदर्कावजेत्यांच्या प्रांशक्षकांचही पंतप्रधानांनी कौतुक केलं जलयुक्त शिवाराची खूप चर्चा होते परंतू जमिनीतील पाणी किती काढतो याचा कुणीच हिशोब करीत नाही त्याम्रुळं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जमिनीतील पाणी किती उपसावं यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे असं प्रतिपादन शेतकरी नेते श्री विजय जावंधिया यांनी केलं सातव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते परतीच्या पावसानं आता निरोप घेतला असून तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार